खानविलकर आणि न्यायमूर्ती डी

चंद्रचूड यांच्या पीठानं काल आपला निर्णय राखून ठक्ला अशा हिसाचाराची न्यायालयानं गंभीर दखल घक्ली असून त्यावर सविस्तर निर्णय दिला जाईल असं न्यायपीठानं सांगितलं

क्लिल मुंबईत बातमीदारांशी बोलत होत सरकार सार्वजनिक क्षस्तितल्या बँकामधला आपला वाटा कमी करणार नाही असं सांगून त्यांनी बँकाना आवश्यक ती मदत करणार असल्याचं सांगितलं कर्जमुक्ती हा बुडीत कर्जावरचा ईलाज नाही असंही गोयल यांनी सांगितलं

मात्र जागतिक व्यापार युद्धाच्या चिंतप्रक्रिमेतवणूकदारांनी विक्री सुरु कल्यानं तो खाली आला